नोकरी आणि पदोन्नतीत अनुसूचित जाती जमातींचं आरक्षण हा मुलभूत अधिकार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं निकालात म्हटलं आहे याबाबत काल राज्यसभेत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री थावरचंद गेहलोत यांनी निवेदन दिलं संबंधीत खटल्यात केंद्र सरकार हा पक्ष नव्हता तसंच कोणतेही प्रतिज्ञापत्र सरकारनं दिलेलं नव्हतं असं सांगून राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गियांच्या कल्याणासाठी बांधील आहे असं गेहलोत म्हणाले

विरोधी पक्षाच्या सदस्यांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल प्रश्न उपस्थित केला आणि अनुसूचित जाती जमातीच्या हितरक्षणासाठी तातडीनं पावलं उचलण्याची मागणी केली

या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला तात्काळ अटक करण्याची तरतूद आहे

ज्या प्रकरणांमध्ये सकृतदर्शनी खटला दाखल होऊ शकत नाही अशाच प्रकरणांमध्ये आरोपीला हंगामी जामीन देता येईल असं न्याययमूर्ती अरूण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं स्पष्ट केलं आहे या कायद्याअंतर्गत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यापूर्वी कोणत्याही चौकशीची किंवा वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या अभियानाचं आयोजन केलं आहे

त्यांच्या या कल्पनेनुसार हे अभियान राबवलं जात आहे

तिच्या पार्थीव देहावर दारोडा या तिच्या मूळ गावी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले पिडीतेच्या मृत्यूनंतर दारोडा गावातल्या ग्रामस्थांनी आरोपीला त्वरीत शिक्षा करावी या मागणीसाठी वर्धा औरंगाबाद महामार्गावर दोन तास रस्ता बंद आंदोलन केलं पोलिसांना गावात झालेल्या दगडफेकीनंतर सौम्य बळाचा वापर करावा लागला मुख्यमंत्र्यांसह उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी पिडितेच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पिडीत शिक्षिकेच्या घरातल्या एकाला शासकीय नोकरी देण्याचं आश्वासन दिलं आहे दरम्यान या हत्या प्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास वेगाने आणि खटला जलद गतीने चालेल यावर कटाक्ष असेल असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपास यंत्रणा काम करेल तसंच पिडीता आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल यासाठी शासनाचे सर्व संबंधित विभाग समन्वयानं काम करतील असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे

उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही बैठक बोलावली आहे एकनाथ शिंदे बाळासाहेब थोरात दिलीप वळसे पाटील तसंच विजय वडेट्टीवार हे मंत्री या समितीचे सदस्य आहेत दरम्यान मुंबईतल्या आझाद मैदान इथं आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या शिष्ठमंडळानं काल चव्हाण यांची भेट घेतली आणि आपल्या विविध मागण्या मांडल्या

राज्य सहकारी बँकांच्या संघटनेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ काल मुंबईत झाला त्यावेळी ते बोलत होते युवा पिढीच्या गरजा लक्षात घेऊन बँकांनी कामकाजात बदल करावे अशी सूचनाही पवार यांनी यावेळी केली

या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे

कडधान्य दिनानिमित्त कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना किटकनाशक मीनी किट बियाणे किट भेट देण्यात आल्याची माहिती कृषि विभागीय अधिकाऱ्यांनी दिली जालना जिल्ह्यात अंबड इथं काल पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते भारतीय राष्टीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेडच्या तूर हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला

औरंगाबाद जिल्हा परिषद विषय समिती सभापतींचे खातेवाटप आणि स्थायी समितीच्या रिक्त पदांवरील निवड प्रक्रिया काल पार पडली शिवसेनेचे गटनेते अविनाश गलांडे यांना शिक्षण आणि आरोग्य तर काँग्रेसचे सदस्य किशोर बलांडे यांना वित्त आणि बांधकाम समिती सोपवण्यात आली आहे उपाध्यक्ष एल

गायकवाड यांची कृषी आणि पश्रसंवर्धन समितीवर निवड करण्यात आली आहे

यावेळी भारतीय भाषांचे अभ्यासक डॉ गणेश देवी कुरूंदकर यांच्या कन्या शामल पत्की साहित्यिक डॉक्टर शेषेराव मोरे उपस्थित होते यावेळी आयोजित नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेत भाषा राष्ट्रवाद आणि लोकशाही या विषयावर डॉक्टर गणेश देवी यांचं व्याख्यान झालं नरहर कुरूंदकर प्रतिष्ठाण आणि रूपवेध ग्रंथालयानं संयुक्तपणे ही दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित केली होती

राज्यपाल तथा कुलपति भगतसिंह कोश्यारी राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेचे संचालक प्राध्यापक अश्विनीक्मार नांगिया हे समारंभाला उपस्थित रहाणार आहेत

दत्ता दुकानदार हे मराठवाडा सहकारी साखर कारखाना डोंगरकडाचे संचालक होते

रमाई आवास योजने अंतर्गत तक्रारदाराचं नाव पडताळणी कामी पाठवल्याचं बक्षीस म्हणून त्यानं लाचेची मागणी केली होती ती स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली

भारतीय प्रमाण वेळेन्सार सकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरूवात होईल यापूर्वी झालेले दोन्ही सामने जिंकून यजमान न्यूझिलंडनं या श्रखंलेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे

हे पोपट छत्तीसगढ राज्यातल्या आदिवासी लोकांकडून विकत घेऊन नागपूरात ते विक्रीकरिता नेत असल्याचं आरोपींनी सांगितलं या दोन्ही आरोपींची वन विभागाच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे

भाजप ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी या निवडण्कीवर बहिष्कार टाकला मात्र या आघाडीचे नगरसेवक कमलाकर भोपळे यांनी सभेत उपस्थिती राहून ताराराणी आघाडीच्या अर्चना पागर यांना मतदान केलं